उद्वाटनपर कार्यक्रमानंतर मोदी मॉरिशसचे प्रधानमंत्री प्रविंद जुगनाथ यांच्याशी चर्चा करतील युवा प्रवासी भारतीय दिवसाचं उद्वाटन काल परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते काल झालं

प्रयागराज श्वे भरलेल्या कुंभमेळ्यात तसंच प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात संमेलनाला उपस्थितांना सहभागी होता यावं हा यामागचा उद्देश आहे नव्या भारताच्या निर्मितीत अनिवासी भारतीयांची भूमिका ही यावर्षीची संकल्पना आहे या संमेलनाचे प्रमुख पाहुणे मॉरिशसचे प्रधानमंत्री प्रविंद जुगनाथ आहेत तर नॉर्वेचे खासदार हिमांशु गुलाटी विशेष पाहुणे आहेत न्यूझीलंडचे खासदार कंवलंजीत सिंग बक्षी संमेलनाचे सन्माननीय पाहुणे आहेत

संमेलनाचा समारोप उद्या राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत होईल प्रवासी भारतीय दिवस साजरा करण्याची संकल्पना माजी प्रधानमंत्री दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांची आहे

हे बाल शक्ती पुरस्कार आणि बाल कल्याण पुरस्कार या दोन गटात हे पुरस्कार दिले जातील

बाल कल्याण पुरस्कार दोन व्यक्ती तसंच तीन संस्थांना जाहीर झाले आहेत

डेहीएम अर्थात ब्रेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात फेरफार करणं शक्य असल्याचा दावा निवडणूक आयोगानं पुन्हा एकदा फेटाळला आहे डेहीएम पूर्णपणे सुरक्षित असल्याच्या अनुभवजन्य तथ्यावर आपण ठाम असल्याचं आयोगानं म्हटलं आहे डेहीएम हॅक करुन त्यात फेरफार करता येत असल्याचा दावा लंडनमध्ये आयोजित वार्ताहर परिषदेत करण्यात आला त्या पार्डभूमीवर निवडणूक आयोगानं ही भूमिका स्पष्ट केली आहे व्हीएमचं उत्पादन भारत व्हेक्ट्रॉनिक्स आणि व्हेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ डियामधे कडक पर्यवेक्षण आणि सुरक्षा व्यवस्थेत केलं जातं तांत्रिक विशेषज्ञांच्या समितीच्या देखरेखीखाली प्रमाण परिचालन प्रक्रिया कडकपणे राबवली जाते असं आयोगानं म्हटलं आहे दरम्यान लंडनमधल्या या वार्ताहर परिषदेतल्या काँग्रेस नेते कपील सिब्बल यांच्या कथित उपस्थितीबद्दल भाजपा नेते मुख्तार अब्बास नक्वी यांनी टीका केली आहे सिब्बल त्या वार्ताहर परिषदेत योगायोगानं उपस्थित राहिले नसून काँप्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी त्यांना तिथं पाठवलं असल्याचा आरोप नक्वी यांनी केला आयएनएक्स मिडियाप्रकरणी माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांच्यावर खटला दाखल करण्यासाठी सीबीआयनं मागितली केंद्राकडे मंजुरी मागितली आहे

या प्रकरणात चिदंबरम यांचा मुलगा कार्ती चिदंबरम यांना अटक करण्यात आली असून आयएनएक्स कंपनीचे संचालक द्वाणी मुखर्जी आणि पीटर मुखर्जी हे ही आरोपी आहेत चिदंबरम आणि आयएनएक्स मिडिया यांना परदेशातून मिळालेल्या गुंतवणूकीची चौकशी सीबीआयनं आणि सक्तवसुली संचालनालयानं केली आहे जागतिक आर्थिक मंचाची वार्षिक बैठक आजपासून दाओस ध्वं सुरु होत आहे जगभरातले नेते जागतिक अर्थव्यवस्थेला संकटात आणण्या या मुद्यांवर चर्चा करण्यासाठी पाच दिवसीय बैठकीसाठी जमले आहेत जर्मनीच्या चान्सलर अँजेला मार्केल स्वीत्झरलँडचे प्रधानमंत्री यू माऊरर जपानचे प्रधानमंत्री शिंजो अहे डेलीचे प्रधानमंत्री ग्यूसेप कॉन्टे तसंच उंत्राएलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याह् यांच्यासह अनेक विश्वस्तरीय कंपन्यांचे कार्यकारी अधिकारी अर्थतज्ञ बँकर्स सामाजिक नेते प्रसारमाध्यम प्रमुख तसंच जागतिक बँक यांच्यासह तीन हजार प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत

जागतिक स्तरावर मोठ्या अर्थव्यवस्थेच्या मानांकनात भारत युनायटेड किंगडमला मागे टाकण्याची शक्यता आहे असं काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या प्राईसवॉटरहाऊसकुपरच्या जागतिक आर्थिक पाहणीत म्हटलं होतं मेलर्बन इथचुरु असलेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत मिश्र दुहेरीत भारताचा लीएंडर पेस आणि त्याची ऑस्ट्रलियन जोडीदार समथा स्तोसूर यांचा सामना आज कोलंबियाचा पाचवा मानांकित रॉबर्ट फरा आणि जर्मनीची अप्ती लेना ग्रोनफिल्ड या जोडीशी होणार आहे

चारवेळा विजेत्या ठरलेल्या सेरेना विलियम्सनक्रील जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमाक्तीवर असलेल्या सिमोना हालेपचा पराभव करत उपाखिपूर्व फेरीत प्रवेश केला

उपांत्यपूर्व फेरीत सेरेनाबरोबरच कॅरोलिना पिल्सकोव्हा नाओमी ओसाका आणि एलिना स्वीतोलिना यांनीही उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे पुरुष एकेरीत अग्रमानांकित नोवाक जोकोविक के निशीकोरी ल्युकास पॉली आणि मिलोस रॉनीक यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे

गोलंदाजित आर आक्षिन पाचव्या तर रविंद्र जडेजा नवव्या स्थानावर आहे

या विजयामुळं आनंद नॉर्वेच्या मॅग्नस कार्लस बरोबर स्पर्धेत संयुक्तरित्या प्रथम स्थानावर आहे या आधीच्या फेरीत आनंदनं रशियाच्या व्लादिमीर क्रामनिकचा पराभव केला होता

त्यानंतर या न्यायालयानं गहाळ कागदपत्रांच्या छायाप्रती सादर करण्याची परवानगी दिली होती त्याला या खटल्यातले एक आरोपी समीर कुलकर्णी यांनी आव्हान दिलं आहे

या लिलावातून मिळालेली रक्कम नमामी गाँप्रकल्पासाठी वापरली जाणार आहे